केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं व्हॉट्सअॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विल कॅथकॉर्ट यांना पत्र पाठवून गोपनीयता धोरणातले प्रस्तावित बदल मागे घेण्यास सांगितलं भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या जगात सर्वाधिक आहे या पार्श्वभूमीवर आपल्या प्रस्तावित धोरणावर पुनर्विचार करावा असं सरकारनं कॅथकॉर्ट यांना सांगितलं आहे

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल ही माहिती दिली मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल

राज्यसभेचं कामकाज सकाळी नऊ ते दपारी दोन तर लोकसभेचं कामकाज दपारी चार ते रात्री नऊ या काळात चालेल केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला मांडला जाणार आहे दरम्यान संसदेच्या उपाहारग्रहाचं अनुदान पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती बिर्ला यांनी दिली त्यामुळे संसद सदस्यांना आता स्वस्त दरात खाद्यपदार्थ मिळणार नाहीत

केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

या वर्षभरात विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना समिती सदस्य तथा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी ही समिती सर्व राज्य सरकारं राज्य पणन मंडळं सहकारी संघटना तसंच शेतकरी उत्पादक गटांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं या समितीचं एक संकेतस्थळ लवकरच सुरू करण्यात येणार असून त्यावर कोणताही शेतकरी या कायद्यांसंदर्भात आपले विचार सहज नोंदवू शकेल असं घनवट यांनी सांगितलं

बारामती इथं कृषी विज्ञान केंद्रामध्ये सुरू असलेल्या कृषिक या कृषी तंत्रज्ञान सप्ताहात ते बोलत होते

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल एका बैठकीत हा निर्णय घेतला गौरवशाली इतिहास लाभलेली ही वास्तू सामान्य जनतेला बघण्यासाठी खुली करणं गरजेचं आहे त्यातून नव्या पिढीला प्रेरणा आणि दिशा मिळेल असं पटोले म्हणाले पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमातून पर्यटन तसंच रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला

काल औरंगाबाद इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

विभागानं रोजगार महास्वयम् डॉट जीओव्ही डॉट इन हे संकेतस्थळ सुरू केलं असून या माध्यमातून बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम होत असल्याचं मलिक यांनी सांगितलं

आज देखील लसीकरण सत्र आयोजित करण्यात आल्याचं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितलं

त्या सर्वांची प्रकृती चांगली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली दरम्यान परभणी जिल्ह्यात बर्ड फ्र संदर्भात प्रशासनानं सर्व उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन मुगळीकर यांनी केलं आहे

या परिसरात कोंबड्यांची खरेदी विक्री वाहतूक तसंच स्पर्धा जत्रा किंवा प्रदर्शन करण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत

देशातल्या काही शिक्षणमंडळांनी अभ्यासक्रमात कपात केल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्रालयानं यासंदर्भातलं निवेदन जारी केलं आहे

या योजनेच्या अंमलबजावणीत लातूर महापालिका राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे या योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

लॉकडाऊन मध्ये माझा धंदा प्रर्णपणे बंद होता त्याच्यानंतर धंदा चालू करण्यासाठी माझ्याकडे पैसा नव्हता

त्यांच्या सुसज्ज ग्र हाळात साध्या ग्रळासोबतच हळद अश्वगंधा शतावरी यांच्या औषधी ग्रणधर्माचा गूळ तयार केला जातो त्यासोबतच काजू बदाम आणि चॉकलेटसोबत गूळाच्या वड्याही तयार होतात

ऋषभ पंत सामनावीर प्रस्काराचा मानकरी ठरला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैल् क्रिकेटपटू पॅट कमिन्सनं मालिकावीर प्रस्कार पटकावला या विजयाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयनं क्रिकेट संघाला पाच कोटी रुपये बोनस जाहीर केला आहे

मिलिंद महाविद्यालयाच्या डॉ

यानंतर उदगीर शहरात दगडफेक होऊन तणाव पसरला होता या पार्श्वभूमीवर उदगीर शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करण्याचं आवाहन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी केलं आहे

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष ऑनलाइन व्याख्यानात ते काल बोलत होते विद्यार्थ्यांमध्ये उच्चतम जीवन मूल्यांची रुजवणूक करून त्यांचं भाव विश्व अधिकाधिक समृद्ध करण्याची गरज डॉ बिसेन यांनी व्यक्त केली

जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तु स्थळे मूर्ती बारव यांचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये अधोरेखीत करण्यासाठी उपयुक्त ठरु शकणारे पुरातन ग्रंथ पोथी हस्तलिखीते छायाचित्रे किंवा अन्य सामुग्री ज्या नागरिकांकडे उपलब्ध असतील त्यांनी त्याची माहिती जिल्हा प्रशासनास देण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी केलं आहे

शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच नववी आणि दहावीचे साडे तीनशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते

भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी कराड यांचं अभिनंदन केलं